करदात्यांसाठी आपसमेळ योजना आगाऊ अधिनिर्णय अपील प्राधिकरण स्थापन करणं करदात्यांसाठी प्रक्रिया सुलभ करणं आणि अडचणींची सोडवणूक करून दिलासा देणं कायद्याचं सुसूत्रीकरण करणं आणि तांत्रिक दुरुस्त्या अशा स्वरुपाचे प्रस्ताव या सुधारणा अधिनियमामध्ये समाविष्ट आहेत

अनुसूचित जमातीचं जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणास्तव सेवा समाप्त होणाऱ्या आणि यापूर्वी सेवा समाप्त करण्यात आलेल्या पदांच्या पूर्ततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

या प्रिपेड रिचार्ज टॅगमुळे पथकर नाक्यांवर श्ल्क वाहनमालकाच्या बँक खात्यातून आपोआप वळतं होणार आहे ही सुविधा आज सकाळी आठ वाजेपासून कार्यान्वीत होणार आहे पथकर नाक्यांवर गाडी धारकांचा वेळ आणि गाड्यांचं इंधन वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्व पथकर नाके इलेक्ट्रॉनिक पथकर वसुली प्रणालीनं सुसज्ज केली आहेत

छगन भूजबळ यांच्याकडचं जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खातं जयंत पाटील यांना तर जयंत पाटील यांच्याकडचं अन्न आणि नागरी पुरवठा तसंच अल्पसंख्याक विकास हे खातं छगन भूजबळ यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या बदलाला मान्यता दिली आहे

ते काल नाशिक इथं उत्तर महाराष्ट्र भागातल्या पराभूत उमेदवारांचं मनोगत ऐकण्यासाठी आले होते शिवसेनेनं देशहित विरोधी भूमिका घेऊ नये असं सांगून त्यांनी राष्ट्रीय हिताच्या भूमिकेसाठी भाजप शिवसेनेशी राजकीय तडजोड करू शकते असं नमूद केलं

पक्षाचे नेते विजय औताडे यांनी परवा उपमहापौरपदाचा राजीनामा दिला त्या पार्श्वभूमीवर तनवाणी यांनी काल नगरसेवकांची बैठक बोलावली होती हे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येतील यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं तनवाणी यांनी सांगितलं याबरोबरच शिवसेनेसोबतची महापालिकेतली युती संपुष्टात आल्याचं आमदार अतुल सावे यांनी यावेळी सांगितलं

विठ्ठलराव पाटील क्रषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते शेतकऱ्यांनी शेती औजारं आणि इतर व्यवसायासाठी कर्ज काढलं आहे मात्र दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन झालं नाही त्यामुळे सगळी कर्ज माफ करुन सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं देवसरकर यांनी म्हटलं आहे

जानेवारी महिन्यात होणाऱ्या या साहित्य संमेलनात एकाच वेळेस तीन सभामंडपांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम पार पडणार आहेत त्यात उद्घाटन समारोप दोन सांस्कृतिक कार्यक्रम तीन कविसंमेलन पाच परिसंवाद कथा लेखकांशी संवाद कथाकथन आणि शाळकरी मुलांसाठी बालकुमार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे

संमेलनाचा सभा मंडप उभारणी आणि कार्यक्रमांचे स्वरूप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती साहित्य संमेलनाचे कार्यवाह रवींद्र केसकर यांनी दिली

नागपूर इथं काल हायकोर्ट बार असोसिशनच्यावतीनं माजी सरन्यायाधीश आर एम लोढा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते मध्यस्थी प्रक्रियेचा उपयोग करुन न्यायालयात खटला दाखल होण्यापूर्वी आपसी तडजोडीनं वाद मिटवले तर ही फी कमी होऊ शकते असं ते यावेळी म्हणाले

ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असं ते म्हणाले

यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे भाऊराव मोरे उपअभियंता राजीव कुरेकर ब्रह्मानंद नांदगावकर शाखा अभियंता गौरव सोनार शाम शिराढोणकर आणि अभिजित सुर्यवंशी उपस्थित होते

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून वाहनांसह आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला

आज संध्याकाळी साडे सहा वाजता महागामीत आयोजित या महोत्सवात कथक नृत्य सादर करण्यात येणार आहे

परंडा भोत्रा रस्त्यावर सीना नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदार अनिलक्मार हेळकर कारवाइं करण्यासाठी गेले असता वाळू माफियांनी त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला यात हेळकर जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शी इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत दरम्यान परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या सावळी ते घडोळी मार्गे वाळूची अवैध वाहतूक करणारे पाच ट्रक काल पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास पकडण्यात आले

ते काल औरंगाबाद इथं शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाच्या वतीनं आयोजित शिक्षणातील भारतीयता या विषयावर बोलत होते देशात आज निर्माण झालेल्या बहृतांशी प्रश्नांसाठी उच्च शिक्षीत वर्ग कारणीभूत असल्याचं मत जोशी यांनी व्यक्त केलं